संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार करण्यात येणाऱ्या आणि देशातल्या सर्वात वेगवान दिल्ली वाराणसी रेल्वे गाडीला वंदे भारत अस नांव दिलं जाणार आहे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली

तरुण खेळाडूंना जागतिक ग्रँडमास्टर्स स्पर्धांचा सराव व्हावा याकरता अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेनं हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे आकांक्षा हगवणे सलोनी सापळे दिव्या देशमुख पी